आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली कोरोना बाधीतांची संख्या चार हजार चारशे एकवीस झाली आहे तिनशे पंचवीस रुग्ण यातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे

दरम्यान मुंबईत कोरोना रूग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता प्रशासनानं काल मध्यरात्री पासून कल्याण आणि डोंबिवलीच्या सीमा अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी प्रतिबंधीत केल्या आहेत

या भागात विनापरवाना प्रवेश करण्यास मनाई असून उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे

रुग्णाच्या निवासस्थानापासून तीन किलोमीटर परिघात नागरिकांना आगामी चौदा दिवस निर्बंध घालण्याचे निर्देश प्रशसनानं दिले आहेत

या इसमाचे लाळेचे नमूने तपासणीसाठी देण्यात आले असून त्याचा अहवाल प्रलंबित आहेत या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचं विलगीकरण करण्यात आलं असून आवश्यक तपासण्या केल्या जात आहेत

मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली आहे सांगली जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांनी टाळेबंदीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे केवळ शासकीय योजनाच नव्हे तर क्रषी अधिकाऱ्यांनी शेती मालाला बाजारपेठ करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

चैत्री पौर्णिमेनिमित्त पार पाडले जात असलेले सर्व धार्मिक विधी केवळ प्जाऱ्यांच्या उपस्थीतीत पार पडत आहेत रात्री उशिरा मंदिर परिसरात छबिना काढला जाणार असून जोगवा मागून चैत्री पोर्णिमेची सांगता होणार आहे

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथल्या स्टेट बँक शाखेत खातेधारकांची मोठी गर्दी केली मात्र सुरक्षित अंतर ठेवून पैसे वाटप करण्यात येत आहे

या ठिकाणी नागरिक सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याची खबरदारी घेत नसल्याचं दिसत आहे नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड इथंही सामाजिक आंतर पाळण्याची संकल्पना मोडीत काढून मोठी गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

विद्यार्थ्यांनी पोषण आहार घेण्यासाठी न बोलावता पालकांना बोलवून शिस्तबद्ध रितीनं पोषण आहाराचं वाटप करण्यात येत आहे

यावेळी पंचवीस लिटर दारु एक दुचाकी दोन ड्रम गुळ नवसागर बाटल्या आदी साहित्य जप्त करण्यात आलं असून अर्धवट तयार एक हजार लिटर दारु नष्ट करण्यात आली पूर्णा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे